काँप्रेसचे अध्यक्ष वाय

जगनमोहन रेड्डी आज शपथ घेणार देशाच्या अनेक भागांत भयंकर उष्णतेची लाट आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाला होणार आजपासून सुरुवात उंगंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगणार सलामीचा सामना पॅरिस धी सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात दिविज शरण आणि शुको आओयामा ही भारतीय जपानी जोडी आज आपला सामना खेळणार नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी आज सलग दुस यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना आणि मंत्रिमंडळातल्या विर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होणार आहे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर लगेच दुस यांदा निवड होणारे मोदी हे पहिलेच भाजपा नेते आहेत विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष प्रधानमंत्री आणि विशेष दूत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत बिमस्टेक राष्ट्रांच्या सदस्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण आहे बांग्लादेश श्रीलंका किर्गीज प्रजासत्ताक आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मॉरिशस नेपाळ आणि भूतानचे प्रधानमंत्री तसंच थायलंडचे विशेष दूत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबरच विविध राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी चार ते रात्री नऊ या वेळात दिल्लीतल्या अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद असेल दरम्यान भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाट भां जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली

नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थेट प्रसारण केलं जाणार आहे याशिवाय सोहळ्याआधी संध्याकाळी साडेसहा वाजता एक विशेष कार्यक्रमही प्रसारीत केला जाणार आहे हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या राजधानी आणि देशभरातल्या एफ

वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वाय

नरसिंह त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील विजयवाडा क्विं दिरा गांधी म्यूनिसिपल स्टेडियमवर आज दुपारी हा कार्यक्रम होईल आंध्रप्रदेशचं विभाजन झाल्यानंतर रेङ्डी हे आंध्रचे दुसरे मुख्यमंत्री आहेत भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्या तव्येतीची विचारपूस केली प्रकृती अस्वास्थामुळे नवीन सरकारमधे आपला समावेश करु नये असं पत्र जेटली यांनी मोदींना पाठवलं होतं आपल्याला उपचारासाठी वेळ हवा आहे त्यामुळे नवीन सरकारमधे कोणतीही जबाबदारी नको असं जेटली यांनी पत्रात म्हटलंय तृणमूल कंग्रेसचे आणखी एक आमदार मुनीर उल उला उलाम यांनी काल भाजपात प्रवेश केला नवी दिल्लीत भाजपाचे सरविटणीस कैलास विजय वर्गिय यांच्या उपस्थितीत उलाम आणि तृणमूल काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत असं विजयवर्गिय यांनी सांगितलं

कर्नाटकात बंगळुरु क्विं काल काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक झाली मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी उपमुख्यमंत्री डॉक्टर जी परमेश्वर काँग्रेसचे राज्य प्रभारी के डी वेणूगोपाळ समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी राज्यातल्या आघाडीच्या सरकारच्या भवितव्याबाबत चर्चा केली लोकसभा निवडण्कीचे निकाल आणि राज्यातल्या आघाडी सरकारच्या निराशाजनक कामगिरीबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात कर्जबुडव्या निरव मोदीला आज लंडन शिल्या न्यायालयासमोर प्रत्यार्पणासंदर्भात हजर केलं जाणार आहे त्याला तुरुंगातून न्यायाधीश एमा अर्बथनॉट यांच्यासमोर हजर केलं जाईल मेट्रो बँकेत नवीन खातं उघडायला नीरव मोदी गेला असता तिथल्या कर्मचा याच्या सतर्कतेमुळे त्याला स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी अटक केली

तब्येतीच्या कारणावरुन संड आणि तिर दोन देशात जाण्याची परवानगी मिळावी यासाठी रॉबर्ट वड्रा यांनी दिलेल्या अर्जावरचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे या अर्जावर काल दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली वड्रा यांच्यावर मनी लाँड्रिंग करून परदेशात वेकायदा मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे मध्य प्रदेशात व्रि खिल्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरुन लवकरच आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होणार आहे या विमानतळाला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे आसाममधे काल काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्राधिकरण तसंच वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग यांनी संयुक्त मोहिमेत तीन शिका यांना अटक केली बागोरी कें गेंड्यांच्या तस्करीप्रकरणात ही अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक बंदूक आणि चार काडतूसं जप्त करण्यात आली आहेत

सी सी च्या आंतर्राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे लंडनमधल्या ओव्हल मैदानावर क्रिंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यानं आज स्पर्धेला सुरुवात होईल

पॅरिस िवें सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताचा दिविज शरण आणि त्याची जपानी साथीदार शुको आओयामा आज आपला सामना खेळतील पुरुष दुहेरी गटात दिविज शरण लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा या भारतीय खेळाडूंचे त्यांच्या जोडीदारांच्या साथीनं उद्या सामने होणार आहेत पुरुष एकेरीत माजी विजेता रॉजर फेडरर आणि अकरा वेळा विजेता असलेला राफेल नदालनं स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे सहावा मानांकित स्टेफनॉस सिटसिपा सातवा मानांकित के ई निशीकोरी आणि माजी विजेता स्तान वावरिंका यांनी देखील स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित या देखील उपस्थित होत्या